राजभवनाच्या खर्चात कपात करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रशासनाला उपाययोजना जारी

याबाबतच्या करारावर आज केंद्रीय अर्थ मंत्रालयातील अतिरिक्त सचिव समीरकुमार खरे आणि आशियाई विकास बँकेचे देशातील संचालक केनेची योकोयोमा यांनी स्वाक्षऱ्या केल्या

या प्रकल्पामुळे राज्यातला शेतीप्रधान भाग औद्योगिक परिसराशी तसंच विमानतळ रेल्वे आणि इतर स्विधांबरोबर जोडला जाणार आहे राज्यातले महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे भाजपकडून सातत्याने सरकार अस्थिर असल्याबाबतच्या चर्चा पसरवल्या जातात मात्र सरकारनं सहा महिने पूर्ण केले असून आपला पाच वर्षांचा कार्यकाळ सरकार नक्कीच पूर्ण करेल असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला आहे कोविडग्रस्त रुग्णांवर मोफत किंवा माफक दरात उपचार करता येतील अशी खासगी रुग्णालयं अंकित करावीत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत कोविडग्रस्तांवर उपचाराच्या दरांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात एका याचिकेवर आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर सुनावणी झाली देशात अनेक खासगी तसंच धर्मदाय रुग्णालयांना सरकारने मोफत किंवा नाममात्र दराने भूखंड उपलब्ध करून दिलेले आहेत त्या रुग्णालयांनी कोविडग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार करावेत असं न्यायालयानं म्हटलं आहे आपत्तीच्या काळात खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची उपचार दरासंदर्भात लूट केली जात असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे शासकीय आरोग्य योजना किंवा आरोग्य विमा नसलेल्या कोविड रुग्णांचा खासगी रुग्णालयातला उपचार खर्च सरकारने वहन करावा अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे संचारबंदीमुळे रद्द झालेल्या इयत्ता दहावीच्या भूगोलाच्या परीक्षेबाबत ग्णवाटपाची पद्धत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं निश्चित केली आहे त्यान्सार इतर विषयांच्या लेखी परीक्षांच्या ग्णांच्या सरासरीइतके ग्ण भूगोलाच्या विषयाला दिले जाणार असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा शक्तला काळे यांनी दिली मंडळानं ग्णवाटपाबाबत पाठवलेला प्रस्ताव राज्य सरकारनं मंजूर केला आहे या ग्णपद्धतीसाठी केवळ विद्यार्थ्यांनी दिलेल्या लेखी परीक्षेचेच गुण ग्राह्य धरले जाणार आहेत याच पद्धतीनं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाच्या ग्णांचंही वाटप केलं जाणार आहे

सांगली येथे प्रसार माध्यमांशी ते आज बोलत होते दरम्यान या आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करण्याऐवजी आजपासून रक्तदान सप्ताहाला सुरुवात केली कोरोना पार्श्वभूमीवर रक्ताची टंचाई भासत आहे अशावेळी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले

त्याची अंमलबजावणी न करता आरोग्य खात्यात नव्याने नोकर भरती करण्याचे आरोग्य खात्याने जाहीर केले आहे

असा आरोप नागपुर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तानाजी वणवे यांनी आज नागप्रात एका पत्रकार परीषदेत केला आय्क्तांनी घेतलेले निर्णय हा किमान महापौर आणि इतर पदाधिका यांना कळवावेत असे त्यांनी यावेळी सांगितले कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी शासनाकडे अधिक संसाधन उपलब्ध व्हावे या दृष्टीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवनाच्या चालू आर्थिक वर्षाच्या खर्चात विविध उपाययोजनांदवारे कपात करण्याच्या सूचना राजभवन प्रशासनाला केल्या आहेत या सूचना अशा आहेत राजभवनात कोणतेही नवे मोठे बांधकाम सूरु करण्यात येऊ नये केवळ प्रगतीपथावर असलेली चालू कामेच पूर्ण करावी प्ढील आदेशांपर्यंत राजभवन येथे येणाऱ्या देश विदेशातील पाहण्यांना स्वागताच्या वेळी भेटवस्त् वा स्मृतिचिन्ह देऊ नये प्ढील आदेशापर्यंत राजभवन येथे कोणतीही नवी नोकरभरती करू नये

अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या स्वागताच्या वेळी पृष्पग्च्छ देण्याची प्रथा बंद करण्यात यावी कुलग्रु आणि अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेऊन प्रवास खर्चात बचत करण्यात यावी

गडचिरोली जिल्ह्यात सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग झालेले पाच रुग्ण प्र्णपणे बरे झाले आहेत

आजबरे झालेल्या रूग्णांमध्ये करखेडा येथील पहिले चार रुग्ण आणि चामोर्शी येथील एका रुग्णाचा समावेश आहे

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाने प्रभावीपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्याने जिल्ह्यात समाधानकारक परिस्थिती आहे मात्र भविष्यात सुद्धा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना ग़हमंत्री अनिल देशम्ख यांनी दिल्या साथरोग अधिनियम आणि आपत्ती व्यवस्थापन कायदयाची अंमलबजावणी करण्याकरिता जिल्हयात संचारबंदी सूरु आहे

चालू आणि आगामी वर्षाचे शुल्क जमा करण्याची सक्ती करु नये शुल्क अरण्याविषयी पालकांना पर्याय दयावा शुल्क अरण्याची सक्ती केल्यास शाळा व्यवस्थापनाविरुध्द बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदया अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे वर्धा जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे

काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी खात्यामध्ये राज्य शासनाकडून रक्कम जमा झाली नसली तरी ती आगामी काळात होणार असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे

शेतकऱ्यांच्या ृष्टीने अत्यंत महत्वाकांक्षी असलेला चिचडोह धरण प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीवर उभारण्यात आला आहे

त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे वाढीव पाणी पातळीमुळे जीवित आणि वित्त हानी होऊ नये म्हणून सर्व लगतच्या गावांना आणि ग्रामपंचायतींना सतर्क राहण्याचा इशारा लघ् पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आला आहे

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र पंतप्रधान नरेंद्र मोदी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सावरकर यांना ट्विटरवरून आदरांजली अर्पण केली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी प्रतिमेस पृष्पहार अर्पण करून अभिवादन केले उपमूख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केले माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर येथील भाजपा कार्यालयात सावरकर यांना अभिवादन केले